कोविड काळात राज्याला आर्थिक फटका बसला या सर्व संकटाशी नेटानं आणि निर्धारानं आपण लढत आहोत संकटातून संधी निर्माण करत महाराष्ट्राच्या विकासाची परंपरा आपण कायम राखु याचा मला विश्वास वाटतो असं प्रतिपादन राज्यपाल अगत सिंह कोश्यारी यांनी काल राज्यातल्या प्रजासताकदिनाच्या म्ख्य सोहळ्यात केलं एकूया राज्यात विविध ठिकाणी झालेल्या प्रजासताकदिन सोहळ्यातली क्षणचित्र टिपणारा हा वृतांत मुंबईतल्या शिवाजी पार्कवर झालेल्या राज्यातल्या मृख्य शासकीय सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली यावेळी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्यासहित वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि निमंत्रित उपस्थित होते नव्यानं अडचणी निर्माण झाल्या नाहीत तर आगामी प्रजासत्ताक दिनी पुण्यात काही मार्गावर मेट्रो धावेल अशी य्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्यात दिली सर्वच जिल्ह्यांमध्ये प्रजासत्ताकदिन नेहमीच्याच उत्साहानं पण कोरोना निर्बधांचं पालन करत साजरा साला बहुतांश ठिकाणी जिल्हा संपर्कमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं स्थानिक स्वराज्य संस्था सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग शिक्षण संस्था स्वयंसेवी संस्थांमधूनही ध्वजवंदन झ काही ठिकाणी कोरोना निर्देध लक्षात घेऊन अंकीकृत माध्यमांतून थेट प्रसारणाची सोयही करण्यात आली होती भाजपा शिवसेना कॉंप्रेस राष्ट्रवादी कॉंप्रेहसह विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्येही ध्वजारोहण करण्यात आलं अनेक ठिकाणी ध्वजारोहणापूर्वी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामूहिक वादन करण्यात आलं उपस्थितांनी तंबाखुमुकीची शपथ घेतली काही ठिकाणी पथसंचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देण्यात आला कोरोना काळात सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्था राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तसंच विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्ती आणि संस्था यांचे सत्कार संपर्कमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले वीर माता आणि पत्नी यांना सन्मानपत्र भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं

ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी क्रिकेट सामन्यात उत्तम कामगिरी केलेले पालघरचे क्रिकेटपटू शादूल ठाकूर यांना संपर्कमंत्री दादाजी भूसे यांच्या हस्ते पालघररत्न पूरस्कार प्रदान करण्यात आला पद्यशी प्रस्कार जाहीर झालेले लेखक नामदेव कांबळे यांना त्यांच्या घरासाठी राज्य सरकारच्या कतीनं पाच लाख रुपये देण्याची घोषणा वाशिमचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली वाशीम इथं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार राजेंद्र पाटणी या दोघांमध्ये धक्काव्ककी आणि शिवीगाळ झाल्यान मात्र प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला गालवोट लागलं

आमच्या ठिकठिकाणच्या वातहिरांसह आकाशवाणी बातम्यांसाठी मंदार कृलकर्णी पृणे शेतकरी आंदोलन कृषी कायद्यांच्या विरोधात कथित शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीमध्ये काढलेल्या ट्रॅक्टर फेरीला काल हिंसक वळण लागून आंदोलक लाल किल्ल्यात घुसले तिथं जाऊन त्यांनी शेतकरी संघटनांचे झेंडे फडकवले दिल्लीत काल सकाळी म्करबा चौक इथं पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली अडथळे मोडून आत घ्सण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्र्ध्राच्या नळकांडया फोडल्या या मोर्चाला हिंसक वळण लागून सात बसेस आणि पोलीस वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केल्याच्या घटना देखील घडल्या आंदोलकांकडे तलवारी फरसा दांडपट्टे आणि काठ्यांसारखी शस्त्र होती दरम्यान केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी एका उच्चस्तरीय बैठकीत शेतकरी आंदोलनाचा आढावा घेतला दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना परत जाण्याचं आवाहन केलं आहे ठरलेली वेळ आणि मार्ग मोडून आंदोलकांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे पंजाब आणि हरियानाच्या मुख्यमंत्र्यांनीही आंदोलक शेतकऱ्यांना शांततेनं परत येण्याचं आवाहन केलं आहे

यासंबंधीच्या प्रस्तावाला केंद्रीय परिवहन मंत्रालयानं मान्यता दिली असून आता प्ढील चर्चेसाठी हा प्रस्ताव राज्य शासनांकडे पाठवला जाणार असल्याची माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी काल दिली प्रदूषणाची वाढती पातळी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या कराच्या माध्यमातून जमा होणारा निधी प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाय योजनांवरच खर्च केला जाणार आहे हायब्रीड इलेक्ट्रिक सीएनजी आणि एलपीजी त्याचबरोबर इथेनॉलवर चालणाऱ्या गाडयांना या करातून सवलत देण्याचाही प्रस्ताव आहे

आमच्या धमन्यांत विदर्भप्रती प्रेम आहे असा निर्वाळा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागप्रातील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या उद्घाटनप्रसंगी दिला वेगळ्या विदर्भाला विरोध करणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचं नाव या उद्यानाला देण्यास विदर्भ राज्य आंदोलन समितीनं तीव्र विरोध दर्शवला होता त्यासंदर्भात असा निर्वाळा देतानाच या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या माध्यमातून जागतिक पर्यटकांप्ढे स्थानिक संस्कृती मांडायची आहे गोंडसम्हाची संस्कृती इतिहास नृत्य रहिवास कला जगापुढे प्रभावीपणे मांडण्यासाठी या उद्यानामध्ये गोंडवाना थीम पार्क उआरणार असल्याची घोषणाही म्ख्यमंत्री ठाकरे यांनी काल केली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 सायबर क्राईम म्हणजे ई दरोडा खिडक्या त्टल्या नाही दरवाजे तोडले नाही पण तिजोरी ल्टली आहे याला सायबर क्राईम म्हणतात तो डोळ्यांना दिसत नाही अशा या न दिसणाऱ्या शत्रू संगे आपलं यूद्ध अधिक सक्षमतेनं आता सुरु झालं असल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी दिला आहे म्ख्यमंत्र्यांनी म्बईत दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्याचं प्रत्यक्षात उद्घाटन केलं तर पूर्व पश्चिम उतर दक्षिण आणि मध्य विभाग सायबर पोलीस ठाण्याचं ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन केलं

येरवडा त्रुंगात कालपासून त्रुंग पर्यटनाला सुरुवात झाली मृख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्य प्रणालीमार्फत या उपक्रमाच उद्घाटन केलं देशाच्या स्वतंत्र्यलढ्याच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या पर्यटन उपक्रमाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून अनेकांनी तुरुंग फक चिवपटात बघितले असतील पण तुरुंग पर्यटन उपक्रमामुळे खरा तुरुंग कसा असतो हे पाहता येणार आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अनेक नेत्यांना व्रिटीशांनी राज्यातल्या विविध तुरुंगात ठेवलं होतं महाल्मा गांधी लोकमान्य टिळक मोतीलाल नेहरु पंडीत जवाहरलाल नेहरु सरदार वल्लभभाई पटेल सरोजिनी नायडू सुभाषचंद्र बोस काही काळ यैरवडा कारागृहात होते

बाबासाहेब आवेडकर आणि महात्मा गाधी यांच्यामध्ये प्रसिध्द असा पूणे करार झाला तो यैरवडा कारागृहात गाधी याडे असलेल्या आंब्याच्या झाडाखाली त्या झाडाची सृध्दा योग्य प्रकारे देखभाल करण्यात येत आहे

जनरल वेद्य यांच्या हल्येप्रकरणी कुप्रसिध्द जिंदा आणि सुखा यांना सुध्दा येरवडा कारागृहातील वधस्तंभावर फाशी देण्यात आली होती

काल त्याचं उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या हस्ते झालं या बालस्नेही केंद्रामध्ये एक पोलीस अधिकारी तसंच महिला पोलीस अधिकारी यांची निय्क्ती करण्यात आली आहे त्यासोबतच तिथे कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी हे खाकीवर्दी पेक्षा साध्या वेषात आपले कर्तव्य बजावणार आहेत या आधी पण्यात असं बालस्नेही पोलीस ठाणं सुरू झालं आहे नाशिक बर्ड फ्ल्यू नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील वाठोडा गावात घरगूती पाळीव कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण दिसून आली आहे त्यामुळे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी येथील एक किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे बर्ड फ्लू ब्लडाणा जिल्ह्यातील चिखली तालक्यातील कोंबड्या चा मृत्यू ही बर्ड फ्लू मुळे झाल्याचा अहवाल प्रयोग शाळेतून प्राप्त झाला आहे त्याम्ळे प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून भानखेड येथील बाधीत कोंबड्यांची शास्त्रोक्त पदधतीने विल्हेवाट लावण्यात येत आहे नळपाणी केंद्र आणि राज्य शासनाच्या समान आगीदारीतून राज्यात जल जीवन मिशन राबविलं जात आहे

ते काल उदगीर इथे जल जीवन मिशन बाबत जनजागृती आणि उमेद अभियाना अंतर्गत आयोजित महिला मेळाव्यात बोलत होते

या निधीसाठी काल प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली प्रजासताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गडकिल्ल्यांच्या पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने ही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली प्रबोधनकार प्रबोधनकारांचा प्रोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक आहे त्यांनी दिलेल्या स्वाभिमानावरच महाराष्ट्राची वाटचाल स्रु आहे प्रबोधन पाक्षिकाच्या माध्यमातून वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य केले असल्याचे मत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी काल पण्यात व्यक्त केलं बालगंधर्व रंगमंदीरात प्रबोधन शताब्दी सोहोळ्याच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे खासदार गिरीष बापट इत्यादि मान्यवर उपस्थित होते

सामाजिक प्रबोधनपर तसेच विविध विषयावरील कवितांना रसिकांनी उस्फूर्त दाद दिली ज्येष्ठ कवी रामदास फ़टाणे डॉक्टर दिलीप पांढरपट्टे अरत दौंडकर अरूण पवार त्काराम धांडे बंडा जोशी यांनी संमेलनात सहभाग घेतला

नाशिक बाईक रॅली केंद सरकारनं केलेले कृषी कायदे रदद करावेत या मागणीसाठी सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काल नाशिकमध्ये किसान सभा आयटक आणि श्रमिक सेवा संघाच्या वतीनं फेरी काढण्यात आली

यासाठी विविध राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांनी स्वतंत्र दालनं उभारली आहेत या दालनातून संबंधित राज्यातली पर्यट स्थळं खाद्य संस्कृती कला वैअव आणि अन्य वैशिष्टपूर्ण वस्तू प्रदर्शित केल्या जातात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते आज या महोत्सवाचं उदघाटन झालं केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रहलाद सिंह पटेल यावेळी उपस्थित होते भारताची संस्कृती आणि विविधता अधोरेखित करणाऱ्या या महोत्सवाच्या माध्यमातून देशातल्या विविध राज्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचा परिचय घडतो असं बिर्ला यावेळी बोलताना म्हणाले हवामान उतर महाराष्ट्रातल्या किमान तापमानात काल अपेक्षित घट झाली नाही राज्याच्या इतर भागात घट अपेक्षितच नव्हती

राज्यात सर्वत्र हवामान कोरडं आहे विदर्भात उद्या मात्र त्रळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेनं प्न्हा वर्तवला आहे आकाशवाणी प्णे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोनाविरुद्धचा लढा आपण सर्वानी यशस्वीपणे यापृढेही चालू ठेवण्यासाठी स्वच्छता पाळा मास्क परिधान करा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार